एस टी परिषदेच्या बैठकीत मध्यमवर्गीयांना दिलासा अनेक वस्तुंवरील करामध्ये सवलत

त पेरण्यांच्या नियोजनासाठी राज्य शासन अच्क माहितीचं संकलन करणार

या बैठकीत सॅनिटरी नॅपकीन राख्या आणि हस्तकलेच्या छोट्या वस्तूंवरील कर रदद करण्याचा निर्णय घेण्यात आला

इथेनॉलवरील जीएसटी दरही पाच टक्के करण्यात आला आहे बैठकीला उपस्थित असलेले राज्याचे अर्थमंत्री स्धीर म्नगंटीवार याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले महाराष्ट्रातल्या सर्वच स्तरावरून प्राधन्याने ही मागणी येत होती ती म्हणजे सॅनिटरीन नॅपकीनवरचा टॅक्स हा माफ केला पाहिजे

देशामध्ये बांबूच्या संदर्भात महाराष्ट्र उत्तम काम करतंय

मोदीः सरकारचं शेतकरऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य असून शेतीमालाला योग्य हमी भाव देण्यास सरकार कटिबध्द आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे उत्तर प्रदेशमधील शहाजहानप्र इथं काल झालेल्या किसान रॅलीत ते बोलत होते

तसंच वीस लाख टन साखरेच्या निर्यातीची परवानगी देण्यात आल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं

या अधिवेशनात झालेल्या कामकाजाचा हा आढावा माधवी कुलकर्णी यांच्याकडून शेतकरी कर्जमाफी नाणार प्रकल्प आणि दूध दरवाढीच्या मुद्दयावरून हे अधिवेशन गाजलं असलं तरी काही महत्वाचे निर्णय या अधिवेशनात घेतले गेले

दोन्ही सभागृहांत अनेक विधेयकही मंजूर झाली

यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी व्यावसायिक पाठ्यक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या जात प्रमाणपत्राची वैधता मिळण्यापूर्वी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची तरतूद जमीन धारकांना थेट खरेदीनं योग्य भरपाई मिळण्यासाठी महामार्ग अधिनियमात स्धारणा लिलाव पद्धतीनं दिलेल्या गाळ्यांच्या भाडेपट्ट्याचं नूतनीकरण करण्याचे अधिकार महानगरपालिकेला देणारं विधेयक सभागृहात मंजूर करण्यात आलं स्भाष देशम्खः प्लास्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी प्लास्टिक विघटन आणि प्नर्वापर यासाठीचं नाविन्यपूर्ण संशोधन करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा असं आवाहन उदयोगमंत्री स्भाष देसाई यांनी काल केलं

राज्यात या उद्योगासाठी वेगळं क्लस्टर निर्माण करून त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं देसाई यांनी सांगितलं

अधिक माहिती आणि बातम्या आमच्या न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत पेरणी नियोजनः राज्यातील पीक उत्पादनाचा अंदाज करता यावा आणि त्या अन्षंगानं प्ढील नियोजन करण्याच्या दृष्टीनं पेरणीबाबतच्या माहितीचं अचूक संकलन करण्याची कृषी मूल्य आयोगाची शिफारस राज्य शासनानं स्वीकारली आहे सरकारनं त्यासंबंधीची अधिसूचनाही काढली असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी काल पीटीआय वृतसंस्थेला दिली

पेरणीची अच्क माहिती उपलब्ध झाल्यास अपेक्षित धान्य उत्पादनाचा अंदाज घेऊन त्यांचा खरेदी दर निश्चित करणं तसंच साठवण्कीसाठी गोदामांची संख्या ठरवण्यासही मदत होईल असंही पटेल यांनी स्पष्ट केलं मालवाहतूकदारांचा संपः मालवाहतूकदारांच्या देशव्यापी संपाचा फारसा परिणाम नवी मंंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पाचही मार्केटमध्ये झाला नसल्याचं चित्र आहे

कांदा बटाटा बाजारातही दर स्थिर आहेत मात्र संप असाच सुरू राहिला तर येत्या सहा दिवसांनी कांदा बटाट्याच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यापा यांनी व्यक्त केली आहे बाईट वारीः विठ्रायाच्या भेटीची आस लागलेल्या लाखो वारकऱ्यांसह पंढरीला निघालेले संत ज्ञानेश्वर जगदग्रू त्काराम आणि इतर संतांचे पालखी सोहळे काल पंढरपूरनजीक वाखरी इथं अखेरच्या म्क्कामासाठी विसावले अनेक वारकरी पंढरीत पोहोचले असून अवघी पंढरी उद्याच्या आषाढी एकादशीच्या भक्तीपर्वामुळे गजबजली आहे आज सर्व पालखी सोहळे पंढरपूर म्क्कामी पोहोचतील यंदा माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं पालखी मार्गावर संवादवारी हा उपक्रम राबविला शासनाच्या विविध योजनांची माहिती देत ही संवाद वारी वारकर्यांचे उद्बोधन करीत होती त्यातील काही वारकर्यांच्या या प्रतिक्रिया कर्नाटक स्टेटमधून इथे महाराष्ट्रामध्ये हा दिंडी सोहळा पाहण्यासाठी आलेलो आहे संवाद वारीची हा आपला कार्यक्रम पाहिला आणि त्याच्या संवादावाटे पोवाडे म्हणा भारुड म्हणा अनेक प्रकारचे विविध प्रकारचे सुविधा जे आहेत ते सगळे लोकांना पोहचत होते आपला महाराष्ट्र शासन हा किती चांगल्या पध्दतीनं पटवून देत आहे हे आम्हाला अगदी आनंद वाटला

आमच्या मनाला अधिक स्विधा वाटली आहे

आमच्या महिलांनीपण पाहिलं

त्या योजना आम्ही आमच्या गावात सांगू

महाराष्ट्र शासनानं हे प्रदर्शन येथे लावलेले आहे संवादवारी अंतर्गत हा उपक्रम बनविलेला आहे तरी शेककऱ्यांनी आवर्जून पहावा आणि आपल्या गावाचा विकास करून घ्यावा

यामध्ये जखमी झालेल्या आठ जणांना अग्नीशामक दलानं स्रक्षित बाहेर काढलं आहे त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दुर्घटनेत दोन म्हशी ठार झाल्या आहेत ढिगाऱ्याखाली अजूनही काही जनावरं अडकली असण्याची शक्यता असून बचाव कार्य सुरू आहे मराठा मोर्चाः मराठा समाजाला आरक्षण मिळावं कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाजानं आंदोलन स्रु केलं आहे धुळ्यात देखील जिल्हा मराठा क्रांती मोर्चानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केलं

काल नागपूर इथं उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला

यामध्ये म्लांच्या गटात महाराष्ट्र संघानं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं

मूलींच्या गटात जम्म् काश्मीरनं अजिंक्यपद मिळवलं

भंडारदरा धरणाची क्षमता अकरा टीएमसी असून सध्या धरणात साडेनऊ टीएमसी पाणी साठा झाला आहे

हवामानः राज्यात काल कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात बहतांश ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी म्सळधार पाऊस झाला

या आणि इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता आमच्या ऑल इंडिया रेडीयो न्युज पुणे या फेसबुक पेजवर तसंच ऍट एआयआर न्यूज पुणे या ट्विटर हँडलवर